केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागानं आज याबाबतची आकडेवारी जाहीर केली

कृषी वन आणि मस्त्योद्योग कारखानदारी तसंच वीज वायु पाणीपुरवठा तसंच इतर जीवनोपयोगी सेवा क्षेत्रांमधे सकारात्मक वाढ झाल्याची माहिती विभागानं ट्विटरवर दिली आहे

त्यात अहमदाबाद इथं झायडस बायोटेक पार्क पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट आणि हेद्राबाद इथं भारत बायोटेक या तीन ठिकाणी लस संशोधन कार्याची पाहणी ते करणार आहेत तिथल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करुन पूर्वतयारी आव्हानं तसंच नागरिकांना ही लस देण्याबाबतच्या आराखड्याची थेट माहिती प्रधानमंत्री स्वतः घेणार असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

सिंधूद्र्गात कोरोनाचा प्रभाव कमी होतोय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोनाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का बसू नये हीच महाविकास आघाडीची भूमिका आहे तेव्हा मराठा आरक्षणाच्या म्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न क्णी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज नांदेड इथं महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकण विभागातल्या जिल्ह्यांना घरकुलांच्या कामांचे दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करावी असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत ते आज महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित विभागस्तरीय कार्यशाळेत बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि इतर अधिकारी कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते

सिडनी इथं झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला कर्णधार अर्थांम फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी केली

भारताच्या वतीनं शिखर धवन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी अर्धशतकी खेळी केली कोरोनाच्या प्राद्भावामुळे गेल्या आठ महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघाचा हा पहिलाच आतंरराष्ट्रीय सामना होता

भारताच्या हवामान बदलाची माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन आज केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं हवामान बदलाच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकार करत असलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती या पोर्टलवर एकाच ठिकाणी मिळेल

गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं सामान्य जनतेचे कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे ते आज सिंधूदर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं बातमीदारांशी बोलत होते वर्षपूर्ती करणाऱ्या राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईचे पैसे अजून हे सरकार देऊ शकलेलं नाही असं ते म्हणाले अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही नेमकं काय झाले ते तपासून पाहावे लागेल आम्ही पालिकेच्या कायद्यांनुसार कारवाई केली आहे याबाबत आम्ही कायदे विभागाचा सल्ला घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे कंगना राणावत प्रकरणात न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भाजपाच्या मुंबईतल्या नेत्या प्रवक्त्यांनी या राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी तर या प्रकरणी आता राज्य सरकारशिवाय मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तीगत खिश्यातून खर्च वसूल करावा अशी मागणी केली आहे भाजपा आमदार राम कदम अमित साटम आशिष शेलार तसंच किरिट सोमय्या यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर न्यायालयानं अंकुश लावल्याचं मत व्यक्त केल आहे या प्रकरणी महापौर आणि पालिका आयुक्तांचा राजीनामा घेतला पाहीजे अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली आहे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात गांज्याची अवैध शेती करणाऱ्यांविरोधात महसूल विभाग पोलीस आणि वन विभागानं संयुक्त कारवाई केली

बिबट्याच्या हल्ल्याची एकाच आठवड्यातली ही दुसरी घटना असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पालघरच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कार नंतर आता सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना पुढे आणली आहे आयटीआयच्या अभ्यासक्रमात असलेला पॉवर जनरेशनचा टॉपिक मुलांना प्रत्यक्षात प्रोजेक्टच्या माध्यमातून समजावा या उद्देशानं पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारनंतर आता सौर ऊर्जेवरील ही सोलर बोट या विद्यार्थ्यांनी स्व खर्चात्न तयार केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सीटू आणि आयटक संलग्न आंगणवाडी कर्मचारी आशा गटप्रवर्तक शालेय पोषण आहार कामगार आणि आरोग्य प्रतिनिधी संघटना यांनी एकत्र येऊन जिल्हा अधिकारी आणि जिल्हापरिषेदेचे कार्यकारी अ्धिकारी यांना आपल्या देशव्यापी संपाच्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी शहरात किमान पाच किलोमीटरची मानवी साखळी तयार केली चिखली रोडवरील त्रिशरण चौक ते मलकापूर रोड वरील गणेश नगर बस स्टॉपपर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातले मुख्यमंत्री नेते आणि कार्यकर्त्यांना घटनेचं पावित्र्य राखण्याचा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्यावा असं प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल संविधान दिनाच्या निमीत्तानं देशातल्या जनतेला संविधानाचं पावित्र्य राखण्याचं आवाहन केलं मात्र भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधे घटनेचा अनादर केला जातो भाजपाची सरकारं नागरिकांच्या खाजगीपणाच्या घटनादत्त अधिकारांमधे हस्तक्षेप करत असतात त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे या सगळ्याला प्रधानमंत्र्यांची मूक संमती असल्याचं दिसतं असा आरोप या पत्रकात केला आहे नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेदरम्यान झालेल्या च्कीच्या नोंदींविषयी निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलं आहे या मोहिमेदरम्यान केवळ एका सदस्याची चाचणी झालेली असतानाही घरातल्या इतर सदस्यांचीही चाचणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला होता यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे